अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात डेटा हे भांडवल असल्याची मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन

महाराष्ट्रात उद्योग सुरू करण्यासाठी जगभरातील उद्योजकांनी पसंती दिली असून आतापर्यंत मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक झाली आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य हे उद्योग क्षेत्रात आघाडीवर असून येथे सर्वप्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत म्हणूनच जगभरातील उद्योजकांनी महाराष्ट्रात आर्थिक गुंतवणूक करावी असे आवाहन म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले ते आज येथील जे डब्ल्यू मेरियर हॉटेल सहारामध्ये आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय आगिदारी परिषदेत अ डिजिटल वायर फेम ऑल द पार्टनरशिप समिट या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले महाराष्ट्र राज्य हे उद्योग व्यवसायांसाठी प्रमुख ऊर्जास्त्रोत आहे

गेल्या चार वर्षापासून शइज ऑफ ड्ईग जनतेच्या माध्यमातून राज्य आघाडीवर आहे महाराष्ट्राचा उद्योग क्षेत्रातील आगिदारीत मोठा वाटा आहे नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यक्षमता विश्वासार्हता आणि पारदर्शकतेच्या जोरावर महाराष्ट्राने प्रगती साधलेली आहे प्रशिक्षित मन्ष्यबळ चांगले रस्ते वीज आणि पाण्याची मुंबलकता पर्यावरण अन्कुलता सर्व समावेशक उद्योग धोरण आणि डिजिटल व्यवहारामुळे देश विदेशातील उद्योगपतींनी महाराष्ट्राला पसंती दर्शविली आहे महाराष्ट्र राज्य डिजिटल कनेक्टीव्हीटीने जगाशी जोडले गेले आहे येथे ऑनलाईन सर्व्हिसेस सायबर सुरक्षा मजबूत आहे हजारो खेडी इंटरनेटच्या माध्यमातून जोडली आहेत सर्वसामान्य नागरिकही डिजिटली साक्षर झाला आहे राज्याचा कारभार फारपूर्वीच ई गर्व्हनरच्या माध्यमातून सुरू असून डिजिटल इकॉनॉमीचा वापर देखील वाढला आहे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र सुरू आहे लाखो लोकांनी त्याचा लाभ घेतला आहे तसेच अलीकडेच राज्यात सेवा हमी कायदाही लागू केला आहे त्यामुळे प्रत्येकाला वेळेत सेवा मिळत आहे शेकडो सेवा या कायद्यांतर्गत दिल्या जातात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उद्या आणि परवा साजऱ्या होणाऱ्या लोहरीए मकर संक्रांत पोंगल ओगली बीहू उत्तरायण आणि पौष पर्व या सणांनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत या सणांचा उत्सव म्हणजे देशातल्या लाखो शेतकऱ्यांच्या अपार कष्टाचा सन्मान आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या श्भेच्छा संदेशात म्हटलं आहे केंद्र सरकारनं खुल्या प्रवर्गातल्या आर्थिक मागासवर्गीयांना दिलेलं दहा टक्के आरक्षण न्यायालयात टिकणार नाही असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे कोल्हापूर इथं ते आज वार्ताहरांशी बोलत होते आरक्षणाचा हा निर्णय निवडण्कांच्या पार्श्वभूमीवर घेतल्याची टीका त्यांनी यावेळी केली राज्यातल्या लोकसभा निवडण्कीच्या जागा वाटपाबाबत काँग्रेससोबत चर्चा स्रु असल्याचं पवार यांनी सांगितलं यवतमाळ इथं सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपीय सोहळयाला सुरूवात झाली असून प्राचार्य राम शेवाळकर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर उद्घाटक वैशाली येडे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ अरूणा ढेरे पर्वाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख साहित्य महामंडळ उपाध्यक्ष विद्या देवधर स्वागताध्यक्ष आणि यवतमाळ जिल्हयाचे पालकमंत्री मदन येरावार कार्याध्यक्ष रमाकांत कोल्ते व्यासपीठावर उपस्थित आहेत

मराठी आषेचं मोठेपण महाराष्ट्राबाहेर गेल्याषिवाय लक्षात येत नाही असंही ते यावेळी म्हणाले क्ठल्याही आषेचं शिक्षण ज्ञान संवर्धनासाठी असलं पाहिजे इंग्रजी ज्ञान निर्मितीचं कारण आहे देशी आषांना उपजिविकेची भाषा म्हणून उपयोगात आणली गेली नसल्याची खंत बडोदयाचे प्रसाद देशपांडे यांनी व्यक्त केली

सरकारनं मराठीसाठी एक वेगवान सॉफ्टवेअर उपलब्ध करून द्यावं अशी मागणी त्यांनी यावेळी केली केवळ मराठी ही एकच प्रादेशिक रसातळाला पोहोचली नसून ग्जराती सारख्या आषादेखील रसातळाला पोहोचत असल्याचं त्यांनी यावेळी आवर्ज्न सांगितलं तसंच स्वातंत्र्यानंतरही आपण शिक्षण पध्दतीत बदल केला नसल्याचं मत यावेळी गोव्याचे प्राध्यापक विनायक बापट यांनी सांगितलं शहीद मेजर शशिधरन नायर यांच्या पार्थिव देहावर आज प्णे इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले जम्मू काश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यात गेल्या शुक्रवारी रात्री दहशतवाद्यांनी घडवलेल्या भूसुरुंग स्फोटात नायर यांना वीरमरण आलं दरम्यान कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले काटापोरा यारीपोरा परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी शोधमोहीम स्रु केलीए त्यावेळी ही चकमक उडाली

आता आपण फोर पाईंट ओ या नव्या औद्योगिक क्रांतीकडे सुरुवात करत असून ही क्रांती पैसा भांडवल नसून डाटा हे भांडवल आहेण डाटा हा नव्या क्रांतीचा मंत्र असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले

त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर विदर्भ कंम्पय्टर एण्ड मिडीया डिलर्स व्हेलफेअर असोशिएशनचे अध्यक्ष राजेश शाबूए सचिव दिनेश नायडू उपाध्यक्ष विनोद धर्माधिकारी आदी उपस्थित होते आयटी एक्सप्रोमध्ये मोबाईलपासून संगणकापर्यंत अत्याध्वनिक उपकरणे एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याचा उपक्रम सातत्याने राबवित असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नव्या बदलाचा वेध घेतांनाच विविध क्षेत्रात भारतीयांनी संपूर्ण जगात आपली ओळख निर्माण केली आहे राज्य शासनाने वर्ल्ड इकॉनामीक फोरमसोबत मुंबई विद्यापीठात औद्योगिक क्रांती फोर पाईट ओ चा अभ्यास करणारी संस्था स्रु केली आहे अशा पध्दतीची जगात न्यूयॉर्क नंतर ही दुसरी संस्था मुंबईत आहे या संस्थेमार्फत पहिला प्रकल्प हा ड्रोनचा शेतीक्षेत्रातील वापर हा आहे ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे श्वाश्वत शेती करता येईल ड्रोनद्वारे पिकांचे फोटो घेऊन पीक परिस्थितीचा अचूक अंदाज घेऊन किफायतशीर शेती करता येईल कृषी असो की उद्योग तंत्रज्ञानाचा वापर वाढत असल्याचे त्यांनी सांगीतले नवीन जाहिरात धोरण पत्रकार संरक्षण कायदा आदी मागण्यांबरोबरच पत्रकारांना निवृत्ती वेतन लागू करण्यासाठी गेल्या अधिवेशनात शासनान पंधरा कोटी रुपयांची तरतृद केली आहेण हा निधी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाकडे वर्ग करण्यात आला असून आठ दिवसात याबाबत शासन निर्णय काढण्यात येईलए अस वित्त आणि गृह राज्यमंत्री तथा सिंधुद्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यानी स्पष्ट केल आदय पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक आणि पत्रकार भवन इमारतीचा भूमिपूजन समारंभ पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते काल करण्यात आला

भूमिपूजन समारंभानंतर जिल्हा नियोजन समितीच्या जून्या सभागृहात आयोजित मुख्य समारंभात केसरकर बोलत होते यावेळी व्यासपीठावर आमदार वैभव नाईक आमदार नितेश राणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक उपस्थित होते देशात येणारी ग्तवणूक आणि उद्योगांचा मुख्य भर हा कृषी क्षेत्रावर असणे आवश्यक आहे कारण आजही शेती हाच आरतीय अर्थव्यवस्थेचा आधार आहे

शाश्वत शेती आणी सूनिश्चित रोजगार यासाठी आश्वासक पाऊले उचलणे आवश्यक आहे असे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायड् यांनी केले

विद्यासागर राव केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते

नायडू प्ढे म्हणाले कृषी क्षेत्राला फायदेशीर आणि टिकाऊ बनविणे आवश्यक आहे यासाठी क्क्क्ट बागकाम आणि मासेमारीसारख्या प्रक व्यवसायांना प्रोत्साहन दिले पाहिजे गेल्या दशकात आरतीय अर्थव्यवस्था सुदृढ होत असल्याचे श्रीण् नायडू यांनी सांगितले पुढे ते म्हणाले जागतिक स्तरावर मंदीचे वातवरण असतानाही भारतात लाग् करण्यात आलेल्या आर्थिक सुधारणासाठीच्या धोरणांमुळे देश हे गूंतवणूकीसाठी सगळ्या जगाचे आकर्षण केंद्र बनले आहे यास उद्योग संस्थांचा प्रतिसाद मिळाल्याने अर्थव्यवस्थेला स्थिरता आली आहे सगळ्यात वेगवान अशा अर्थव्यवस्थेपैकी एक अशी वेगळी अर्थव्यवस्था आपल्या देशाची आहे

जागतिक बँकेने दिलेल्या अंदाजानुसार भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था राहील अशी माहिती यावेळी त्यांनी दिली

या लोकसंवादाला राज्यभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला यानंतर सोमवार दि

हा थेट लाईव्ह संवाद मोबाईल संगणक टॅब आणि लॅपटॉपवरही पाहता येणार आहे

एलिमेंटरी परीक्षेत हिंगोली जिल्ह्यातील श्री रत्नेश्वर विद्यालय मधील ओंकार केशव भताने हा विद्यार्थी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे तर इंटरमिजिएट परीक्षेत पृण्याच्या हज्र पागा येथील एच

सी पी हायस्कूल फॉर गर्ल्स शाळेतील पुर्वा विजयकुमार गवळी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे